फ्रेंच खुल्या टर्मिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाचा धक्कादायक पराभव केंद्रात नव्यानं स्थापन झालखिा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं काल घतकेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचा निर्णय घस्कि उधानमंत्री किसान सन्मान योजन्त्री लाभ दक्षातल्या सर्व शक्कि यांना दक्षासाठी ही योजना व्यापक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घस्तिमा

लहान आणि मध्यम शक्कि यांना साठ वर्ष वयानंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्तीवर्ति दर्शनिया प्रधानमंत्री किसान पश्चिन योजनक्ती मंजुरी दध्याचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घरिमा

छोट्या व्यापाऱ्यांसाठीच्या एका पश्चिन योजनछीही मंत्रिमंडळानं मान्यता दिली दुकानदार किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना सामाजिक सुरक्षा दक्षी हा या योजनक्ती उद्दक्षी आह्या असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी सांगितलं

बिहारच्या आपत्कालीन सहाय्यता निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे

राज्यात या योजनेचे साडेछत्तीस लाख लाभार्थी असल्याचं मुख्यसचिव संजय कुमार यांनी सांगितलं

दक्षीव्या अनक्की भागात उष्णतक्षी मान वाढतंच असून काल राजधानी दिल्लीन उंदाचा सर्वात उष्ण दिवस अनुभवला

राज्यातील पश्चिम आणि दक्षिण जिल्ह्यांमधे उष्णतेच्या ला ंब्रा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे पुढील तीन दिवस ही परिस्थिती अशीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे उष्णतेच्या ला िंबुळं दिवसा लोकांना घराबाहेर पडणं अवघड होत आहे

पायल यांची हत्या झाल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबानं कळी होता मात्र पायल यांची हत्या झाल्याचकोणतही ठोस पुरावनाहीत असं पोलिसांच्या गुन्हनाखतकाल न्यायालयाला सांगितलं शवविच्छत्ता अहवालातही पायल यांचा मृत्यू हत्या नसल्याचं म्हटलं आह त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेती अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर

सदरानी यांनी त्या तिघींच्या पोलीस कोठडीत वाढ करायला नकार दिला

त्यानंतर हे निर्बंध लादण्यात आले होते या निर्बंधानुसार विमानांना पाकिस्तान मार्गे भारतीय हवाई हद्दीत प्रवेश किंवा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती त्यामुळे सर्व विमानांना वळसा घालून जावं लागे त्यामुळे प्रवास सुमारे तीन तासांनी लांबला होता